हा अधिनियम केंद्रशासित प्रदेश असलेल्या दिल्लीतील विधानसभा आणि दिल्लीतील सरकारच्या कामकाजाच्या सुधारणांविषयी आहे या विधेयकाद्वारे विधानसभा आणि नायब राज्यपाल यांचे काही अधिकार आणि जबाबदाऱ्या यामध्ये सुधारणा सुचविण्यात आल्या आहेत आपत्कालीन परिस्थितीत काही निवडक बाबींमध्ये आवश्यक निर्णय घेण्याचे अधिकार नायब राज्यपालांना देण्यात आले असून त्यामध्ये दिल्ली विधानसभा क्षेत्राच्या बाहेर असलेल्या काही बाबींमध्ये निर्णय घेण्याच्या अधिकारांचाही समावेश आहे या सुधारित विधेयकाद्वारे दिल्लीतील राज्य सरकार आणि केंद्रसरकार यांच्यातील परस्पर संबंध अधिक स्नेहपूर्ण करण्याचा प्रयत्न आहे यामुळे दिल्लीच्या विकासामध्ये अडथळा निर्माण करत असलेल्या काही तांत्रिक आणि कायदेशीर अस्पष्टता असलेल्या त्र्टी दूर होतील असं केंद्रीय गृहराज्यमंत्री जी

राज्यसभेत आज या विधेयकावर चर्चा होणार आहे

हा दिवस शहिद दिन म्हणून ओळखला जातो या निमित्त आज देशभरांत अभिवादनपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे

या महान स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन म्हणून भारतीय चित्रपट विभाग आज दोन चित्रपट प्रदर्शित करणार आहे

पश्चिम बंगाल निवडणूक पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे

राज्यातल्या पाचव्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठीही आज अधिसूचना जारी होणार आहे पहिल्याआणि दुसऱ्या टप्प्यासाठीच्या प्रचाराला वेग आला आहे राज्यात आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जे

नड्डा यांच्या सभा होणार आहेत तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी या प्रुलिया पारा काशीपूर आणि रघुनाथपूर इथं सभा घेणार आहेत दरम्यान वर्धमान जिल्हयात काल गावठी बॉम्बच्या स्फोटात सात वर्षाच्या मुलाच्या झालेल्या मृत्युप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाला अहवाल पाठवण्यात आला आहे राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचं हे निदर्शक असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे केरळ निवडणूक विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा दिवसजवळ येत असल्यानं केरळमध्ये प्रचाराबरोबरच मतदानाच्या तयारीलाही वेग आला आहे

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं हजारो बनावट मतदारांची नावं मतदार यादीतून काढून टाकलीआहेत

भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज केरळमध्ये येणार असून कॉंग्रेस नेते राहूल गांधीही सध्या राज्यातच आहेत आसाम निवडणूक आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल माजूली मतदारसंघातून आपलं भवितव्य आजमावणार आहेत

गोवा निकाल गोव्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत सत्ताधारी भाजपनं विजय मिळवला आहे

इतर पालिका मतदारसंघातही भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत

मोदी गोवा गोव्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यातल्या जनतेचे आभार मानले आहेत हे निकाल म्हणजे भाजपच्या विकासाच्या धोरणाला जनतेकडून पाठबळ मिळत असल्याचे द्योतक असल्याचं ट्वीट मोदींनी केलं आहे जनतेपर्यंत पोहोचून प्रचारकेल्याबद्दल मोदींनी भाजप कार्यकर्त्यांचंही कौतुक केलं आहे

मध्य प्रदेश कोरोना कोरोना नियमांचं पालन करण्याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी मध्य प्रदेशात आजपासून एक आठवडा संकल्प मोहीम राबवली जाणार आहे राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे

यावेळी नागरिक दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून मास्क वापरण्याची आणि सामाजिक अंतर पाळण्याची शपथ घेतील तमिळनाडू कोरोना कोरोना संसर्गाचा प्रभाव वाढत असल्यानं तामिळनाडू सरकारनं राज्यातल्या सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठांना आजपासून केवळ ऑनलाइन वर्ग घेण्याचे आदेश दिले आहेत तसंच सर्व प्रात्यक्षिक वर्ग आणि परीक्षा या महिना अखेरीपर्यंत पूर्ण करण्यासही सांगण्यात आलं आहे महाविद्यालयांची परीक्षाही ऑनलाइनच होणार आहे

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल राज्यातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये रुग्ण संख्या वाढत असल्यानं त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाय योजले जात आहेत प्रशासनाच्या परवानगीशिवाय कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई करण्यात आली आहे भारत पाकिस्तान भारत आणि पाकिस्तान दरम्यान स्थायी सिंध आयोगाची बैठक आज नवी दिल्ली इथं आयजित करण्यात आली आहे सिंधू नदीच्या पाण्यासंदर्भातील अधिकार या विषयावर ही बैठक होणार आहे भारताच्यावतीनं या विषयाचे आयुक्त प्रदिप कुमार सक्सेना आणि त्यांचे पाकिस्तानचे समपदस्थ सईद मुहम्मद मेहेर अली शाह सहभागी होणार आहेत

अफगाण मंत्री अफगाणिस्तानचे परराष्ट्र व्यवहारमंत्री महंमद हनीफ अत्मर यांनी काल भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली

या दोन नेत्यांमध्ये अफगाणिस्तानमधल्या शांतता प्रक्रीयेबद्दल चर्चा झाली तसंच दोन देशांमधल्या सहकार्य आणि विकासावरही चर्चा करण्यात आल्याचं जयशंकर यांनी सांगितलं नवदीप राणा सचिन वाझे प्रकरण लोकसभेत उपस्थित केल्याबद्दल शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला त्रुंगात टाकण्याची धमकी दिली असां आरोप खासदार नवनीत रवी राणा यांनी केला आहे राणा यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून तक्रार केली आहे आपल्याला द्रध्वनीवरून तसंच शिवसेनेचं लेटरहेड वापरूनही अॅसिड हल्ल्याची धमकी मिळाली असल्याचा आरोप राणा यांनीकेला आहे अरविंद सावंत यांनी केवळ माझाच अपमान केला नसून देशातल्या सर्व महिलांचाअपमान केला असल्यानं त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी राणा यांनी केली आहे

सामन्याला दुपारी दीड वाजता सुरुवात होईल कसोटी मालिकेबरोबरच वीस षटकांच्या सामन्यांची मालिका जिंकल्यानं भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे